आयएनएक्स मीडीया प्रकरणी माजी अर्थमंत्री पी

सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतिनिमित्त आज देशभरात शिक्षक दिन साजरा करण्यात आला

राज्यातल्या तीन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले यामधे पुण्याच्या विस्डम वर्ल्ड या शाळेच्या मुख्याध्यापिका राधिका दळवी मुंबईतल्या अणूऊर्जा केंद्रिय शाळेचे शिक्षक डॉ ए जेबीन जोएल आणि अहमदनगरच्या श्री समर्थ विद्यामंदीर प्रशालेचे शिक्षक डॉ अमोल बागूल यांचा समावेश आहे चरित्रघडणीचा पाया शाळेत घातला जातो असं कोंविद यांनी यावेळी सांगितलं शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींनी देशभरातल्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या उपराष्ट्रपती एम वैंकय्या नायडू तसंच यांनीही शिक्षक दिनानिमित्त देशभरातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकचा वापर थांबवण्यासाठी शिक्षकांनी सक्रीय व्हावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या महात्मा गांधीजींच्या दिडशेव्या जयंती निमित्त त्यांना हीच खरी आंदराजली असेल असं त्यांनी शिक्षक दिनानिमित्त आपल्या संदेशात म्हटलं आहे शिक्षकांनी पद्धती पेक्षा परिणामाकडे लक्ष द्यावं असा सल्ला त्यांनी दिला आहे राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य शिक्षक आणि सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते यांना एकत्र करून एक शिक्षक परिषद येणाऱ्या काळात निर्माण करणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलं आहे राज्य शासनाच्या वतीनं प्राथमिक माध्यमिक आणि विशेष शिक्षक आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक तसंच सावित्रीबाई फुले आदर्श स्त्री शिक्षिकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मुंबईत प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते राज्य शिक्षक पुरस्कारार्थींना एक लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन यावेळी गौरविण्यात आलं विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर शिक्षकांनी भर द्यावा असं आवाहन शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री विधिज्ज्ञ आशिष शेलार यांनी यावेळी केलं देशातल्या पहिल्या आंतर शहर विद्युत बसचं शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी आज मुंबईत मुंबई सेंट्रल इथल्या बस आगारात लोकार्पण केलं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बहुमजली इमारतीचं तसच विद्याविहार इथं उभारल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा निवासस्थानं शाळा संकूल विभागीय कार्यालय आणि विभागीय कार्यशाळा यांचं भूमिपूजनही आज त्यांच्या हस्ते झालं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

विजेनं एकदा पूर्ण चार्ज केलेली ही बस तीनशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणार आहे

सातव्या वेतन आयोगानुसार आज बेस्ट प्रशासनासोबत बेस्ट कामगार सेनेने करार केला

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेनं आपल्या प्रलंबित मागण्यां संदर्भात राज्य शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज पासून बेमुदत काम बंद आंदोलन छेडलं आहे या आंदोलनात पालघर जिल्ह्यातले सर्व महसूल कर्मचारी सामील झाले आहेत सोलापूर्मधल्या कर्मचारी संघटनेतर्फे देखील आज मोर्चा काढण्यात आला

चिंदबरम यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयानं आज चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे

दोन दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर त्यांना आज न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं विशेष न्यायाधीश अजय कुमार कुहार यांनी आज ही शिक्षा सुनावली सुनावणी दरम्यान चिदंबरम यांना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली होती तर काल सर्वोच्च न्यायालयानं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता न्यायालयात या प्रकरणाची चौकशी सुरु असून चिंदबरम यांना या टप्प्यावर अटकपूर्व जामीन दिल्यास त्याचा विपरित परिणाम तपासावर होऊ शकतो असं न्यायमूर्ती आर भानूमती आणि न्यायमूर्ती ए एस बोपण्णा यांच्या पीठानं म्हटलं आहे

वाहनउद्योगाचे समभाग आज तेजीत होते मात्र बँकींग आणि महिती तंत्रज्ञान क्षेत्रातले समभाग मोठया प्रमाणावर घसरून या घसरणीनं वाहन उद्योगातल्या तेजीवर मात केल्यानं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक घसरला मात्र निफ्टीत किरकोळ वाढ झाली असं बाजार विश्लेषकांनी स्पष्ट केलं

राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू

मदान यांनी आज पदभार स्वीकारला

सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल पूर्ण झाला असून राज्यपालांनी मदान यांची त्यांच्या जागी नियुक्ती केली आहे

राज्याच्या मुख्य सचिवपदाचीही धुरा त्यांनी सांभाळली आहे मुसळधार पावसामुळे काल विस्कळीत झालेलं मुंबईचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आलं आहे पावसानं उसंत घेतल्यामुळे मुंबई आणि परिसरातली रस्ते तसंच रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे राज्यात इतर ठिकाणी मात्र पावसाचा जोर कायम आहे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमान सेवा मात्र आज ही विस्कळीत राहिली

कोयना आणि वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे

या धरणाची पाणी साठवण क्षमता संपुष्टात आल्यामुळे धरणाचे सहा दरवाजे दहा फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत त्यामुळे कोयना आणि पर्यायाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे

मुसळधार पावसामुळे आलापल्ली भामरागड आष्टी चंद्रप्र अहेरी महागाव हे प्रमुख मार्ग अजूनही बंदच आहेत

धुळे जिल्ह्यातले बह्तांश लघ् आणि मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरलेआहेत अशा परिस्थितीतीत पावसामुळे नदींना पूर येऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावं असं आवाहन धुळ्याचे जिल्हाधिकारी गंगाधरण डी

वर्धा जिल्ह्यात मंगळवारी रात्री पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी वरुड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून समुद्रप्र तालुक्यातल्या रासा घोणसा पिपरी या गावांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे

सध्या पोथरा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असल्याने नदीकाठाच्या सर्व गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हिंगणघाटच्या उपविभागीय अधिका यांनी केले आहे येत्या दौन दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतेक सर्व ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे मुंबई आणि उपनगरात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळतील तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहतील असा अंदाज आहे